यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उपस्थित होते

औद्योगिक ग्ंतवणूक विदर्भात होत असून उद्योगांसाठी विद्यूत दरात कपात केल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं विदर्भाच्या विकासासाठी सरकारनं तिजोरी ख्ली केली असून महामार्ग कृषी ग्रामविकास या क्षेत्रात आपल्या सरकारनं भरीव कामगिरी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं

ही यात्रा उद्या नागप्रात दाखल होणार आहे राज्यातील ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल आणि या समितीच्या शिफारशीन्सार योग्य निर्णय घेण्यात येईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले राज्यस्तरीय सरपंच आणि उपसरपंच कार्यशाळा तसंच परिषदेच्या समारोप प्रसंगी ते शिर्डी इथं बोलत होते चौदाव्या वित्त आयोगाचा निधी थेटपणे ग्रामपंचायतींना मिळण्यासाठी आणि त्यासंदर्भातील आवश्यक स्वायत्तता देण्याबाबत अवश्य विचार करु जिल्हा नियोजन समितीमध्ये सरपंच प्रतिनिधींना स्थान देण्यासंदर्भात नियोजन विभागाशी चर्चा करण्यात येईल

सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत करण्यात येणारे धान्य वितरण हा सर्व सामान्य नागरिकांच्या जिव्हाळयाचा प्रश्न आहे धान्य वितरण योग्य लाभार्थींनाच व्हावी यासाठी सर्व रास्तभाव द्कानांमध्ये ई पॉस मशीन बसविण्यात आले आहे या ई पॉसम्ळे लाभार्थीची बायोमॅटिक ओळख पटव्न शिधावस्तूंचे वाटप करण्यात येत आहे ई पॉस मशीनदवारे धान्य वितरणामुळे सुमारे साडेतीन मेट्रिक टनहन अधिक धान्याची बचत झाली आहे याबाबत बोलताना अन्न आणि नागरी प्रवठा मंत्री संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले सार्वजनिक वितरण व्यवस्था गतिमान पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यावर राज्य शासनाने भर दिला आहे प्रशासनाचा महत्वाचा विभाग म्हणून महसूल विभागाकडे पाहिले जाते शासनाच्या कल्याणकारी योजना यशस्वीपणे राबविण्याची आणि समन्वयाची जबाबदारी महस्ल विभागावरच आहे आजच्या महसूल दिनानिमित्त सामान्य जनतेचा विश्वास संपादन करण्यासोबतच आपला जिल्हा विकासात अव्वलस्थानी नेण्याचा संकल्प करु या असे प्रतिपादन भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी डॉ नरेश गिते यांनी केले ते आज महसूल दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते राज्यात जास्तीत जास्त ठिकाणी प्रथम भगवा फडकवा त्यानंतर मुख्यमंत्रीपदाचे पाह अस प्रतिपादन युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज लात्रातील विदयार्थ्याना केलं आदित्य ठाकरे यांच्या जनआशिर्वाद यावेच्या निमित्ताने त्यांचा लातूरातील विद्यार्थ्यांसाठी संवाद आयोजित केला होता संवाद कार्यक्रमात विद्यार्थ्यानी बेरोजगारी शैक्षणीक श्ल्क शेतकऱ्यांच्या आत्महत्या भ्रष्टाचार पाऊस नसल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रश्न विचारले विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की पावसावर राजकारण करता येउ शकते परंत् पाउस निर्माण करता येत नाही त्यामुळे पावसाच्या पाण्याच नियोजन करणे ज्या ठिकाणी जास्त पाउस पडतो त्या ठिकाणाहन ज्या ठिकाणी पाणीच नाही त्या ठिकाणी पाणी वळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी प्रयत्न होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केल एक राष्ट्र एक शिधापत्रिका योजना आजपासून महाराष्ट्रासह तेलंगणा आंधप्रदेश आणि ग्जरातमध्ये प्रायोगिक तत्वावर लागू झाली यायोगे खाद्य स्रक्षा कार्डधारक या राज्यांमधील दुकानांमधून सवलतीच्या दरात गह आणि तांदुळ खरेदी करू शकतील याकरिता लाभाथ्यांना शिधापत्रिका आधार कार्डला जोडावी लागेल प्ढील वर्षाच्या ऑगस्ट पासून ही योजना संपूर्ण देशभरात लागू केली जाईल तत्पूर्वी तेलंगणा इथं मागील आठवडात प्रायोगिक तत्वावर आंध प्रदेश मधील ग्राहकांनी हैद्राबादच्या स्वस्त धान्य द्कानातून धान्याची खरेदी केली तेलंगणातील सुमारे पावणेतीन कोटी ग्राहक या योजनेमुळे लाभान्वित झाले अशाच प्रकारचा लाभ आंध प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रातील लाभाथ्र्यांना होणार आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागप्र आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं कौटुंबिक न्यायालय नागपूर इथं विधी सेवा मदत केंद्राचं उद्घाटन आज प्रम्ख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी प्राधिकरण अ

मंत्री यांच्या हस्ते झालं कौटुंबिक न्यायालयात येणाऱ्या नागरिकांना चला बोलुया या वादपूर्व समुपदेशन केंद्र वैकल्पिक वाद निवारण पद्धती जसे लोक अदालत मध्यस्थी सम्पदेशन आणि मोफत विधी सेवा आणि सहाय्य तसंच न्यायालयाची प्राथमिक माहिती देऊन त्यांना कुठल्या प्रकारची मदत हवी असल्यास ती क्ठे मिळ् शकते या करीता कौटंबिक न्यायालयात मदत केंद्र स्थापन करण्यात आले अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली मेळघाटात धारणी परिसरातील खंडित झालेला वीजप्रवठा प्र्ववत करण्यासाठी महावितरणतर्फे य्ध्दस्तरावर प्रयत्न करण्यात आले

ध्ळे विभागीय नियंत्रक मनिशा सपकाळ आणि प्रवासी संघटनेचे गजेंद्र शिंपी यांनी या बसचं स्वागत केलं लालपरी अर्थात एस टी च्या स्थापनेपासून आजवरच्या सत्तर वर्षातल्या इतिहासाची तसंच एस टी महामंडळाकडून राबवल्या जात असलेल्या योजनांची माहिती या विशेष बसमधल्या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रवाशांना दिली जात आहे

पी जी अर्थात स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात आंतरराष्ट्रीय पातळीवर घट झाली असल्यानं विनाअन्दानित एल पी जी

राज्यातील दोन्ही कॉग्रेस पक्षातून होणारे पक्षांतर बघता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण होण्याची गरज असल्याचे मत काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आमदार जगताप यांनी आज नाशिक मध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केले आगामी विधानसभा निवडण्कीच्या पार्श्वभूमीवर आज जगताप यांनी नाशिक जिल्ह्यातील इच्छ्कांच्या म्लाखती घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष आजपास्न सुरू होत आहे या निमित्तानं मुंबईत म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचं छायाचित्र असलेल्या एका टपाल तिकीटाचं प्रकाशन करण्यात आलं भाजपा सरकारनं मातंग समाजासाठी एक लाख घरं देण्याचं आश्वासन दिलं होतं

तसंच आज लोकमान्य टिळक यांच्या पृण्यतिथीनिमित्त विधानभवनातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेच्या उपासभापती नीलम गोऱ्हे यांनी प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केलं

शालेय शिक्षण क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री एडव्होकेट आशिष शेलार यांनी यासंदर्भातला निर्णय आज जारी केला आहे शुल्कमाफिची ही प्रतिपूर्ती आर टी जी एस मार्फत थेट विद्यार्थी किंवा पालकांच्या खात्यात जमा केली जाणार आहे